आपल्या देशाच्या संस्कृती भाषा आणि परंपरा यांच्यात विविधता असली तरी जगाला आपण विविधेतून एकतेची शिकवण देत आहोत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केलं आहे कित्येक हजारो वर्षापासून आपल्या देशात वेगवेगळ्या भाषांचा जन्म झाला आणि त्या समृद्धही झाल्या उत्तराखंडमधल्या भाषा सवंधानासाठी एकत्र आलेल्या समुदायाचा उल्लेख त्यांनी केला मातृभाषेला महत्त्व देणा या आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेन्दु हरिशचंद्र आणि महाकवी सुब्रमण्यम भारती यांचे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले आज साजरा या होणा या राष्ट्रीय कैडिट कोर एनसीसी दिवसाच्या निमित्तानं त्यांनी काही एनसीसी कॅडेटस् शी संवाद साधला या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सादर केले एनसीसी सारख्या उपक्रमामुळे व्यक्तीत नेतृत्व देशभक्ती निस्वार्थीवृत्ती शिस्त आणि कठोर परिश्रम अशा गुणांचा विकास होतो

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं फिट डिया मोहिम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल मंडळाचं प्रधानमंत्र्यांनी कौतूक केलं

नुकत्याच झालेल्या अय्योध्याभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं धैर्यानं संयम राखत सर्वांनी मनापासून स्वागत केलं याबद्दल जनतेचे आभार मानले आपल्या पुर्वज्यांनी निसर्ग निसर्गातील घटक यांना महत्व दिलं होतं याचं महत्व समजून आपणही आपल्या पर्यावरणासाठी सकारात्मक विचार केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं उत्तर प्रदेश विद्युत मंडळाच्या कर्मचा यांची भविष्य निर्वाहनिधीची रक्कम परत करावी असे आदेश उत्तर प्रदेश राज्य सरकारनं डी

परत करु शकली नाही तर उत्तर प्रदेश विद्युत मंडळ ती परत करेल अशी खात्री मुख्यसचिव अरविंद कुमार यांनी जारी केलेल्या आदेशात दिली आहे

एच एफ एल कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून राज्य सरकारनं या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असे आदेश दिले आहेत

बी आय

झारखंडमधे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतला आहे

भाजपा काँग्रेस झारखंड मुक्ती मोर्चा आणि झारखंड विकास मोर्चासह विविध पक्षांच्या प्रचारसभा आणि रोडशो होणार आहेत

व्रिटनमधे होणा या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवण्याच्या दृष्टीनं या जाहीरनाम्यात ब्रेक्झीट आणि कठोर उपाययोजनांसदर्भात आश्वासन दिलं आहे

अण्वस्त्रांचा वापर आणि एकूणच शस्त्रास्त्रांचा वाढता व्यापार यावर पोप फ्रांसिस यांनी टिका केली आहे अणूबाँब हल्ल्यात उद्दवस्त झालेल्या जपानमधल्या नागासाकी शहराला पोपनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते सुरक्षा स्थैर्य आणि शांतता यांना शस्त्र हा पर्याय असू शकत नाही असं ते म्हणाले

सा िवे प्रधानमंत्री वेंजामीन नेतन्याहू यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गॅंटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे या सरकारच आपण दोन वर्ष नेतृत्व करु आणि बेंजामीन नेतन्याहू यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्तता झाली तर पुढची दोन वर्ष ते नेतृत्व करतील असं गँटझ् यांनी म्हटलं आहे मुदतपूर्व निवडणुका कोणालाही नको आहेत आणि त्या टाळण्याचा हाच एकमेव उपाय आहे असं त्यांनी सांगितलं